राफलि खरदी राम मंदीर आणि कावदीी मुद्यावरुन राज्यसभतीकामकाज सुरू होताच विरोधी सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर यक्तिन घोषणा सुरू क्ल्यिनं अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित कल्ल

त्यानंतर प्रश्रोत्तराचा तास पुकारताच काँग्रस्त सदस्य राफळिच्या मुद्यावरून शिवसक्की सिदस्य राम मंदिराच्या मुद्यावरून तर अण्णाद्रमुक सदस्य कावसीखोऱ्यातल्या शक्किऱ्यांच्या समस्यांवरून घोषणा दस्त्र लागल्यानं सभापतींनी कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित कल्लि कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर सर्व सदस्यांनी शांतपणक्रिमकाजात सहभागी होऊन आपलक्षिप्रिंडावक्रिसं आवाहन सभापतींनी कलि मात्र घोषणाबाजी सुरुव राहील्यानं अध्यक्षांनी कामकाज दुपारी बारा वाजखिंत स्थगित कलि कामकाज सुरू झाल्यावरही गदारोळ सुरूच होता अध्यक्षांनी या गदारोळातच प्रश्नोत्तराचा तास पूर्ण करून शुन्यप्रहर पुकारला त्यावरही गदारोळ सुरुच राहिल्यानं सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित कलि संसद खिच्या दहशतवादी हल्ल्याला आज सतरा वर्ष झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यात वीरमरण आल खिठ जवान आणि एका कर्मचाऱ्याला आदरांजली अर्पण कल्ली

तक्रिसऱ्यांदा तस्तीणाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालखाहत चंद्रशखर राव यांच्यासोबत काही मंत्र्यांचाही शपथविधी झाला

त्यामुळखि संदर्भात या याचिकाकर्त्यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात दाखल कलिली याचिका उच्च न्यायालयानं फ्ट्रिळली पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी हिरव्यापारी मृह्क़ चोकसी विरोधात इंटरपोलनं रह् कॉर्नर नोटीस जारी कली आह सीबीआयच्या मागणीनंतर ही नोटीस जारी करण्यात आली